शांतीस्त्पाचे शांती एकता आणि अहिंसा हे विचार भगवान बुद्धांच्या विचारांची आठवण करून देतात असंही राष्टपती म्हणाले दरम्यान विश्वशांतीस्तूप परिसरात आज दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमाचं उदघाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं

न्यायालयानं केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय तसंच केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाला नोटीस बजावत या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती एस ए नजीर यांच्या पीठानं ही नोटीस बजावली आहे मुस्लीम महिलांना मशीदीत प्रवेश नाकारणं म्हणजे महिलांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे यावर मुस्लिम वक्फ मंडळ आणि सरकारनं सर्वसमावेशक तोडगा काढावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे

भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानी लष्करानं या भागात काल द्पारी भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी वसाहतीवर गोळीबार केल्याच सुरक्षा सूत्रांनी सांगितलं आहे दरम्यान जम्मू काश्मीरमधे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन ट्रक चालकांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला शोपियां जिल्ह्यातल्या चित्रगाव कलान गावात काल संध्याकाळी ट्रकमधे सफरचंद भरत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला या हल्ल्यात चार माहवाहू वाहन खाक झाली

आपला पराभव झाला असला तरी आपण थांबलो नाहीत असं ड्वीट त्यांनी केलं आहे या निवडणुकीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे विजयी झाले आहेत दरम्यान हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी आज दिल्लीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला अन्य आणखी एक अपक्ष आमदार नड्डा यांची भेट घेऊन पाठिंबा देणार असल्याचं वृत्त आहे

आज सकाळी मालवण देवबाग आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं असून देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला आहे जामडूल बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्यानं पिण्याच्या पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे जिल्ह्यात कालपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे या पावसामुळे भातशेतीचं नुकसान झालं असून अनेक घरांना फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोकण आणि पूणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे

दीपावलीनिमित्त ग्रह सजावट कपडे फराळाचे जिन्नस तसंच फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे दरम्यान दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं नांदेड प्रणे नांदेड दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत प्णे ते नांदेड एक्स्प्रेस प्णे इथून आज द्पारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल आणि दौंड कुर्डुवाडी लातूर परळी मार्गे नांदेड इथं उद्या सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल